कोरोना काळात ठप्प झालेल्या बांधकाम व्यवसायाला सवलतींमुळे पून्हा बरे दिवस

आतापर्यंतचे सर्वाधिक बाधितही याच जिल्ह्यातले आहेत आता मात्र प्रण्यात कोरोनाबाधित आढळण्याचं प्रमाण झपाट्यानं घटतं आहे

पंधरा दिवसांत हे प्रमाण केवळ एक टक्क्यांनी कमी झालं मात्र ऑक्टोबर महिन्यात बाधित सापडण्याचं प्रमाण कमी होण्यास सुरवात झाली

पण तेही फार समाधान वाटण्यासारखं नाही राज्याच्या सरासरीपेक्षा जास्तच आहे

ही गोष्ट कोरोना आपदेच्या निमित्ताने जगाला आत्ता कळली असं सरसंघचालक मोहन भागवत शुक्रवारी पुण्यातल्या एका ऑनलाईन प्रकाशन समारंभात म्हणाले होते या काळात संघानं केलेलं कामही जगभरातल्या लोकांना जाणून घ्यावसं वाटतं आहे हे ऑस्ट्रेलियाच्या राजद्तांनी रविवारी नागप्रातल्या संघ मुख्यालयाला दिलेल्या भेटीतूनही जाणवलं कोरोना काळात ऑस्ट्रेलियाच्या दुतावासाचे उच्चायुक्त बॅरी ओ फॅरेल्ल यांनी रविवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली यावेळी त्यांनी सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांच्याशी विविध मुद्द्यांवर चर्चा केली विशेषत कोरोना कालावधीत संघानं राबविलेल्या मदतकार्याबाबत त्यांनी जाणून घेतलं कोरोना कालावधीत देशभरात मदतीचं नियोजन कसं होत याचीदेखील त्यांनी माहिती घेतली

ऑस्ट्रेलियाच्या द्तावासाचे उपसचिव जॅक टेलर वाणिज्य द्त सारा रॉबर्टस हे देखील उपस्थित होते त्यांनी संघाच्या एकूण कार्याबाबत जाणून घेतलं मागील काही वर्षांत संघ मुख्यालयात अनेक देशाच्या उच्चायुक्तांनी भेट दिली आहे सिंगाप्रचे तत्कालिन उप उच्चायुक्त जोनाथन टो हे संघाच्या विजयादशमी सोहळ्यात सहभागी झाले होते याशिवाय ब्रिटीश वाणिज्यद्त किरेन ड्रेक जर्मनीचे राजद्त वॉल्टर लिंडनर यांनी देखील संघ मुख्यालयाला भेट दिली होती

सरकारनं जाहीर केलेल्या सवलती आणि कोरोनाची साथ सणासूदीच्या तोंडावर काहीशी निवळल्यानं लोकांनी दाखवलेला उत्साह यामुळे हा व्यवसाय पुन्हा उभारी धरू लागला आहे मुद्रांक शुल्कातल्या कपातीमुळे ग्राहकांनी घरखरेदीमध्ये गुंतवणूक करण्याचा चांगला पर्याय निवडलेला दिसून येत आहे राज्यभर काही बांधकाम व्यावसायिकांनी उत्सव कालावधीमध्ये ग्राहकांसाठी विशिष्ट सवलती जाहीर केल्यामुळे तसंच कोविडच्या कालावधीमध्ये घर खरेदीसाठी थांबलेल्या ग्राहकांनी दाखवलेल्या उत्साहामुळे घर खरेदीमध्ये मोठी वाढ दिसून येत असल्याचं मत क्रेडाई या बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेचे राज्याध्यक्ष राजीव परीख यांनी काल कोल्हापुरात व्यक्त केलं

बांधकाम व्यवसायासाठी वस्तू आणि सेवाकरातली कपात नोंदणी शूल्कातली सवलत तसंच गृहकर्जाच्या व्याजदरात झालेली मोठी घट यामुळे घर घेणाऱ्यांना अत्यंत पोषक असं वातावरण दिसून येत आहे कोरोना कालावधीमध्ये घरनोंदणी प्रक्रियेमध्ये बरीच घट झालेली होती

या पर्यावरणस्नेही स्वच्छता जागराचा हा वत्तांत कोल्हापुरात काल स्वरा फौंडेशनच्या वतीनं माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेतर्गत शहरातील महाद्वाररोड गंगावेश ते छत्रपती शिवाजी प्तळ्यापर्यत कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची जनजागृती रॅली काढण्यात आली कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचं काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहन करण्यात आलं साथीच्या रोगांना आळा घालण्यासाठी स्वच्छताही महत्वाची त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने रविवारी स्वच्छता मोहिमही राबवण्यात आली स्वच्छते इतकीच पर्यावरण संवर्धनाचीही गरज लक्षात घेऊ जून्या झाडांच्या देखभालीसह दूर्मिळ तसंच औषधी वृक्ष लागवड करण्यात आली जून्या झाडांच्या सभोवतालची शेडनेट बांधले तण काढले आळी नीट केली औषध फवारणी केली आणि सगळा परिसर स्वच्छ केला करमाळा क्रंक् फळ कड्रलिंब पायर औद्दंबर कदंब जांभूळ हेळा बिटी पिंपळ करंज बेल अशा दूर्मीळ औषधी वनस्पतीचं वृक्षारोपण करण्यात आलं या मोहिमेत महापालिकेच्या शहर पाणी प्रवठा आणि स्वच्छता विभागातले कर्मचारी विविध सेवाभावी स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी आणि नागरिकही सहभागी झाले पोलीस कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांची नाशिकचे जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील आणि अपर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर यांनी भेट घेतली आणि पोलीस दलाच्या परंपरेप्रमाणे दिवाळीची भेट दिली या कुटुंबातील पोलीस कर्मचारी शहिद झाले असले तरी त्यांचा पोलीस कुटुंबाशी असणारा संबंध संपला नाही आजही आणि याप्ढेही ही सर्व कुटुंब पोलीस दलाचा भाग आहेत असं यावेळी पोलीस अधीक्षकांनी सांगितले मुंबई महापौर कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी काल पहिल्यांदाच सामाजिक बांधिलकीनं भाऊबीज महापौर निवासस्थानी साजरी केली

महापौरांनी कोरोना योद्धे डॉक्टर परिचारिका आरोग्य सेविका महानगरपालिका कर्मचारी पोलीस दल या सर्वांचे प्रतिनिधी म्हणून वांद्रे क्र्ला कोविड रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर राजेश ढेरे यांचं औक्षण महापौर निवासस्थानी केलं आपण जी भाऊबीज भेट मला देणार आहात ती मला न देता महापौर निधीसाठी जमा करा जेणेकरून त्याचा उपयोग गरजूंसाठी करता येईल